काल यासंदर्भात झालेल्या बैठकीत केंद्र सरकारनं कोरोना साथरोगाबाबतच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश सर्व राज्यांना दिले आहेत प्रतिबंधात्मक नियमांचं पालन केल्याशिवाय कोरोना विषाणूचा प्रादर्भाव रोखणं शक्य नाही असं ते म्हणाले जे लोक मास्क वापरत नाहीत आणि सामाजिक अंतर पाळत नाहीत त्यांच्यावर राज्य सरकारनं कठोर कारवाई केली पाहिजे असं कॅबिनेट सचिवांनी सांगितलं

त्यापैकी सहा कोटी लोकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे

व्ही

पॉल यांनी केलं आहे लोकांनी स्वतःची काळजी घेण्याबरोबरच कोरोना विषाणूची संसर्ग साखळी तोडण्यासाठी नियमांचं पालन केलं पाहिजे असंही त्यांनी सांगितलं

मांजरपाडा प्रकल्पाचं काम मे अखेर पर्यंत पूर्ण होणार असून यंदाच्या पावसाळ्यात येवला चांदवडला पूर्ण क्षमतेनं पाणी उपलब्ध होणार आहे तसंच भविष्यात या प्रकल्पाच्या माध्यमातून गुजरातकडे वाहून जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यात वळवून भविष्यात मराठवाड्यासह महाराष्ट्राची तहान भवण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत उपयोगी ठरणार असल्याचं भ्जबळ यावेळी म्हणाले

सीबीएसईनं नवा अभ्यासक्रम प्रसिद्ध केला असून गेल्या वर्षी वगळण्यात आलेले धडे आगामी वर्षात पुन्हा समाविष्ट करण्यात आले आहेत अभ्यासक्रमात झालेला बदल केवळ एकाच वर्षाप्रता मर्यादित होता असं सीबीएसईनं स्पष्ट केलं आहे

अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांच्या सहाय्यानं या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे आगीत कोणत्याही प्रकारच्या जीवितहानीचं वृत्त नसून आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही

पंधरापैकी तेरा कारखान्यांची धुराडी बंद झाली सोनहिरा आणि उदगिरी या दोन कारखान्यांचे गाळप आणखी चार दिवस चालणार आहे

सदरची गाडी ही आदित्य डायय़ोस्टीक सेंटरची असून याप्रकरणी महापालिकेनं रुग्णालयाला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे